निवडणुकांसंदर्भात सर्व संबंधितांकडून सूचना विचारात घेण्यास भारतीय निवडणूक आयोग उत्सूक आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाही भारतात ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदानाची पोचपावती देणा या व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर सुरूच राहिल असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सर्वसमावेशक निवडणुकांसंदर्भात निवडणुक आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते

सीकरी यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हा खटला दुस या पीठाकडे सोपवला आहे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना ज्या उच्च स्तरीय समितीनं पदावरून हटवलं त्या समितीचे सीकरी सदस्य होते

आज सकाळपासून महाराष्ट्रात औरंगाबाद आणि मुंबई खेल्या व्हिडीओकॉनच्या कार्यालयांमधे सीबीआय झडती घेत आहे

सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्राला संबोधित करतील

आकाशवाणीवरुन संदेशाचं प्रादेशिक भाषेतून प्रसारण रात्री साडेनऊ नंतर त्या त्या प्रादेशिक केंद्रावरुन होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणा या चित्रर्थातले कलाकार लोककलाकार राष्ट्रीय सेवा योजनेतले स्वयंसेवक आणि राष्ट्रछात्रसेवेत सहभागी होणा या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तुमच्या जीवनातली ही एक महत्त्वाची संधी असून सारा देश तुमच्यापासून स्फूर्ती घेईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले रोजच्या जीवनात शिस्त महत्त्वाची असून शिस्त ही राष्ट्रीय छात्र सेनेचा अविभाज्य घटक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले नागरिकांनी आपल्या कर्तव्याचं नेहमी भान ठेवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं काही कलाकारांनी आपल्या सांस्कृतिक कलांचं सादरीकरणही यावेळी प्रधानमंत्र्यांसमोर केलं यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला यावेळी विजेत्या मुलांनी त्यांचे अनुभव तसंच आपण बजावलेल्या विशेष कामगिरीविषयी प्रधानमंत्र्यांना माहिती दिली मोदी यांनी यावेळी या मुलांचं त्यांच्या कर्तृत्वासाठी अभिनंदन केलं हे पुरस्कार हुशार मुलांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळण्याबरोबरच त्रिरांसाठीही प्रेरणादायी ठरतात असं सांगत प्रधानमंत्र्यांनी मुलांना निसर्गाशी जवळीक राखण्याचं आवाहन केलं

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज सांगितलं राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून माहिला आणि बालविकास मंत्रालयानं बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अंमलात आणल्यामुळे महिला सक्षमीकरणाबाबत समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमधे मुलामुलींचं गुणोत्तर सुधारलं आहे असं त्यांनी सांगितलं

विद्यार्थ्यांनी तयार केलेला आतापर्यंतचा सर्वांत छोटा उपग्रह कलामसेंट आणि मायक्रोसेंट आर या उपग्रहाचं प्रक्षेपण हे यान करणार आहे अशी माहिती झोचे अधक्ष डॉ के सिवन यांनी दिली उलटगणतीची प्रक्रिया सुरळीत सुरु असून श्विन भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे असंही त्यांनी सांगितलं काँग्रेस शासित राज्यांमध्ये करण्यात आलेली कृषी कर्जमाफी ही धुळफेक असून शेतक यांची शुद्ध फसवणूक आहे असा आरोप भाजपानं आज केला नवी दिल्लीत आज वार्ताहरांशी बोलताना केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा म्हणाले की निवडणुकीपुरता फक्त घोषणा देऊन नंतर सर्व विसरून जायचं हे काँग्रेसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे बर्फवृष्टी आणि पावसामुळे उत्तराखंडमधल्या अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे

दक्षिण आफ्रीकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा दोन दिवसाच्या भारत भेटीवर उद्या नवी दिल्ली बं येत आहेत

याआधी दक्षिण आफ्रीकेचे माजी अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांनीही हे प्रमुख पाहुणे पद भूषवलं होतं

केरळमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातला फरार आरोपी मोहम्मद अशर याला एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज नवी दिल्ली विमानतळावर अटक केली

सौदी अरेबियाहून अशर तो आज नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला हरयाणात गुरगाव क्षे एक बांधकाम सुरु असलेली चार मजली मारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा मजूर ठार झाले अजून एक ते दोनजण ढिगा याखाली अडकले असल्याची शक्यता अधिका यांनी व्यक्त केली आहे शोध आणि बचावकार्य सुरु आहे

आसिया बीबी या महिलेला ईबरनिंदेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष ठरवल्यानंतर पाकिस्तानात राष्ट्रव्यापी निषेध आणि हिंसक आंदोलनं झाली होती शेजा याशी भांडण करताना या महिलेनं उलामचा अपमान केल्याचा तिच्यावर आरोप होता आसाममधल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत काँग्रेस आणि डावे पक्ष लोकांची दिशाभूल करत आहेत असा आरोप आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केला आहे भाजपाच्या नवनियुक्त पंचायत समिती सदस्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते आज गुवाहाटी धिं बोलत होते आसाममध्ये फक्त बांगलादेशी हिदू नागरिकांनाच आसरा देण्याबाबत कुठलही कलम या विधेयकात नाही असं सांगून सोनोवाल म्हणाले की हे पक्ष वस्तूस्थितीचा विपर्यास करत आहेत आसाममधल्या सर्व भारतीयांचे हक्क अबाधित राखायला आसाम सरकार बांधिल आहे असंही त्यांनी सांगितलं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी झेक प्रजासत्ताकाची पेट्रा क्वीटोव्हा आणि जपानची नाओमी ओसाका यांच्यात अंतिम लढत होणार आहे पुरुष एकेरीत फेडररला हरवणा या ग्रीसच्या सिटसिपासचं आव्हान मोडीत काढून स्पेनच्या राफेल नदालनं अंतिम फेरी गाठली आहे विजेतेपदासाठी त्याची लढत नोवाक जोकोविक आणि फ्रान्सच्या लुकास पावली यांच्यातल्या विजेत्याशी होईल न्यूझीलंड मध्ये नेपियर क्वें आज झालेल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला

तिच सामनावीर ठरली

जकार्ता क्विं सुरु असलेल्या डोनेशियन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे